मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेतनात एक एप्रिलपासून सुधारणा करायला परवानगी देण्याची केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची विनंती निवडणूक आयोगानं मान्य केली आहे मनरेगा योजने अंतर्गत दिलं जाणारं वेतन ग्रामीण शेतमजुरांच्या ग्राहक दर निर्देशांकावर आधारित असतं आणि एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबर नवे वेतन दर अधिसूचित केले जातात मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं नवे वेतन दर लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं आता वात्रिपकडला आहा ज्ञहाराष्ट्रात भाजपच्या प्रचाराला आज वर्धा श्वं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभर्त प्रारंभ होईल

आशियायी बाजारातल्या तेजीचा निर्देशांकावर परिणाम दिसून आला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्ज संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा आठ धावांनी पराभव केला

आयपीएल स्पर्धेच्या श्तिहासातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे